अधिक सतर्क राहन कोरोंना विषयक नियम पाळण्याची गरज असल्याच नितिन राऊत यांचं वक्तव्य

कोरोंनातून बारे झालेल्या रुग्णांनी घ्यावयाच्या काळजीबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना

ते जनतेला उद्देशून आज द्रपारी केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते मास्क हात धुणे आणि शारिरीक अंतर पाळणे ही त्रिसुत्री पाळण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले ज्यांना बाहेर जाणे आवश्यक आहे त्यांनी घरात आल्यानंतर स्वताची स्वच्छता करूनच घरात येण्याची जबाबदारी पार पाडावी असंही ते म्हणाले राज्यातल्या सगळ्यांचीच तपासणी करणं अवघड असली तरी राज्यभरात आरोग्याची चौकशी करण्याची मोहिम ही म्ंबईतल्या चेस द व्हायरस या मोहिमेच्या धर्तीवर राबवण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले या साठी आठवड्यातून दोनदा घरोघरी जाऊन लोकांची चौकशी करण्यात येईल त्यात कोणाला काही लक्षणं आढळल्यास आरोग्य विभाग प्ढे कार्यवाही करेल असंही त्यांनी सांगितलं याची जबाबदारी वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या लोकप्रतिनिधींनी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं जीवनसाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही प्रवासात न बोलण्याच आवाहन करत संपर्क टाळणे आवश्यक असल्यावरही त्यांनी भर दिला या कामी जनतेनं सहकार्य करावं आणि पुन्हा टाळेबंदी लावण्याची वेळ येऊ नये असंही त्यांनी सागितलं राज्यातल्या साडेएकोणतीस लाख शेतकऱ्यांना कर्जम्क्त करण्यात सरकारला यश आल्याचं सांगत आता शेतकऱ्यांसाठी विकेल ते पिकेल या योजनेदवारे हमी भाव नाही तर हमखास भाव देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी आपल्या आजच्या संदेशात राजकीय विषय घेतला नाही मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केलेली मोठ्या खंडपिठाकडे सुनावणी घेण्याची मागणी मान्य झाली असली तरी सर्वोच्च न्यायालयानं अनपेक्षितपणे अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे त्याबाबत न्यायालयात दाद मागण्यासाठी प्रयत्न सुरू असून तो पर्यंत मराठा समाजाने गैरसमज न करून घेता या कोरोनाच्या काळात रस्त्यावर येऊन आंदोलनं करु नये असंही ते म्हणाले तूमची जी भावना आहे तीच सरकारची आहे असंही ते म्हणाले सरकार तूमच्यासाठी भांडत असून राज्यात आरक्षण देण्याचा निर्णय हा एकमताने घेण्यात आला होता याच आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली

ही चाचणी काही काळ थांबवण्यात आली होती आता औषधनिर्माण आणि आरोग्य नियंत्रण विभागानं ही चाचणी धोकादायक नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर ही चाचणी प्न्हा स्रू केली आहे या चाचणी दरम्यान एका रुग्णावर काही द्रष्परिणाम दिसल्यानं ही चाचणी थांबवण्यात आली होती त्याची चौकशी करण्यात येऊन ही चाचणी स्रक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे राज्य विधिमंडळाच्या न्कत्याच संपलेल्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशातल्या कामकाजाचा गोषवारा आकाशवाणी म्ंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आज संध्याकाळी सव्वा सात वाजता प्रसारित होणार आहे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या राज्यातल्या सर्व केंद्रांतून सहक्षेपित केला जाणार आहे नागप्रात पुनः लॉकडाउन लागणार नाहे परंतु नागपूरकरांनी अधिक सतर्क राह्न कोरोंना विषयक सर्व नियम पाळण्याची गरज असल्याच मत नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मध्यमांशी बोलताना व्यक्त केलं नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या विभागीय आय्क्त कार्यालय मध्ये पालकमंत्री नितीन राऊत गृहमंत्री अनिल देशम्ख व पश्संवर्धन मंत्री स्नील केदार यांच्या प्रम्ख उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली

कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना होत असताना अमरावती जिल्हा रूग्णालय डॉ पंजाबराव देशम्ख वैदयकीय महाविदयालय स्पर स्पेशालिटी हॉस्पिटल आदी ठिकाणी लिक्वीड ऑक्सिजनची स्विधाही लवकरच कार्यान्वित होईल या व इतर स्विधांच्या अन्षंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कोविड रूग्णालयासह इतर रूग्णालयातही विविध स्विधांची उभारणी करण्यात आली आहे रूग्णालयात लिक्विड ऑक्सिजन टँकच्या अन्षंगाने उपलब्ध जागा आवश्यक यंत्रणा आदी कामे गतीने पूर्ण झाली पाहिजेत कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता अमरावती जिल्ह्यात उपलब्ध खाटा आवश्यक नियोजन व इतर सुविधा आदींबाबत आरोग्य यंत्रणेने सजग राहन सातत्याने पाठप्रावा करून कामे पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिका यांनी यावेळी दिले कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे मात्र तरीही वाशिम जिल्ह्यात काही नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले असून चेहऱ्यावर मास्क न लावता फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी सक्त कारवाई करावी याकरिता विशेष मोहीम राबविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सूचना दिल्या आहे नागपूर जिल्ह्यातील उमरेड नजीक पवनी कऱ्हाडला अभयारण्यातील क्ही परिक्षेत्रातील वनखंड क्र

शवविच्छेदन दरम्यान अंगावर आढळलेल्या जखमांच्या खाणाख्णा आणि इतर परिस्थितीजन्य प्राव्यांच्या अन्षंगाने सदर वाघाचा मृत्यू हा आपसातल्या लढाई म्ळे झाला असावा असे प्रथमदर्शनी दिसून आल्याचं प्रसिद्धी पत्रकात म्हंटलं आहे

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना कोरोनाची लागण झाली आहे वैयक्तिक रजेनंतर जिल्ह्यात परत आल्यावर त्यांची कोरोना चाचणी केल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं मात्र त्यांच्या क्ट्ंबातल्या इतर सदस्यांना कोरोनाची लागण झालेली नाही सिंगला यांच्यावर उपचार सुरु असून आपण ऑनलाईन पद्धतीनं प्रशासनाचं कामकाज सांभाळणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असताना या जीवघेण्या संसर्गामुळे अनेकांना आपले प्राण गमावण्याची वेळ आली आहे अशातच गोंदिया जिल्हा परीषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी यांचा आज कोरोनामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यूमुळे गोंदिया जिल्यातील राजकीय वर्त्ळात खळबळ उडाली आहे काल संध्याकाळी सीमा मडावी याना गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

मागील आठवड्यात त्यांनी कोरोना तपासणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आला होता

वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या द्सऱ्या आठवड्या पासून सतत पाऊसाची स्रू आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात उसंत घेतल्यानंतर प्न्हा सतत पाऊस आहे त्यामुळे शेतात पाणी साचून पिके प्न्हा पिवळी पड् लागली असल्यान जिल्ह्यावर ओल्या द्ष्काळाच सावट पसरलं आहे व्हेनिस चित्रपट महोत्सवात दाखल झालेल्या द डिसायपल या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांना या महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेचा प्रस्कार मिळाला आहे य्रोपियन सिनेमाच्या म्ख्य स्पर्धेत प्रस्कार मिळवणारे चैतन्य ताम्हाणे हे पहिले भारतीय दिग्दर्शक ठरले आहेत या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय समिक्षक प्रस्कार मिळालेला आहे द डिसायपल हा चित्रपट शास्रीय संगीत गायकाच्या जीवनाशी निगडीत असून गेल्या आठवड्यात हा चित्रपट व्हेनिस महोत्सवात दाखवण्यात आल्यानंतर तिथल्या समीक्षकांनी आणि तज्ञांनी गौरवला होता कोरोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना थकवा शरीरद्खी खोकला घसा द्रखणं तसंच श्वास घ्यायला त्रास होण्यासारखी लक्षणं दिसू शकतात त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांनी काय आणि कशी काळजी घ्यावी याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत रुग्णांनी बरे झाल्यानंतरही मास्क घालणं हात ध्ण्यासह शारिरिक स्वच्छता राखणं तसंच परस्परांपासून सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांचं पालन करावं